देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविदयाविभूषित अनेक महिला कार्यरत असल्या तरी जागतिक स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अन्षंगानं बोलत होते जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले विज्ञानात कार्यरत महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अन्कूल वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत दरम्यान आज ठिकठिकाणच्या शाळा महाविदयालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात आज सायव्स मार्च काढण्यात आली

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ दीपक द्विवेदी यांच्या चॉलेट्स एण्ड रमण स्कॅटरिंग या विषयावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर अर्थात नीरी तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या ग्रामीण तंत्रज्ञान विकास विभागाच्या प्रम्ख डॉ अन्श्री मालिक प्रयोगशाळांच्या पलिकडे जाऊन विज्ञान या विषयावर व्याख्यानाच आयोजन करण्यात आल होत आयआयटी दिल्लीच्या महात्मा गांधी ग्रामोदयोग केंद्रादवारे कचऱ्याच्या तसेच जैव इंधन देणाऱ्या पिकांच्या अखाद्य ढेपे पासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प साकारला जात असल्याचं अन्श्री मलिक यांनी यावेळी सांगितलं कृषी खाद्य प्रक्रीया तसंच औषधी निर्माण शास्त्र यांच्यातील विविध संशोधनावर स्द्धा या केंद्रात काम केले जाते असेही त्यांनी सांगितले यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना विज्ञानामध्ये महिला असून याप्रसंगी महिलांचे विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला अधोरेखित करण्यासाठी महिला वैज्ञानिकांना व्याख्यानासाठी आमंत्रित केल असल्याच नीरीचे डॉ हेमंत प्रोहित यांनी यावेळी सांगितलं नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना या विषयावर आज विधानसभेत चर्चा झाली नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी याबाबत बोलताना इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी हा म्ददा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा अशी मागणी केली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठप्रावा करावा अशी मागणी केली विना अन्दानित शाळांना अन्दान देण्याची मागणी तसंच शिक्षकांना ज्नी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुददा आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक स्रू असून लवकरच निर्णय घेण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदनाला सांगितलं वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक होणारी मालवाहत्क ओव्हर लोडिंग थांबवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायमुर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करावी अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे

मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सूनावणी सूरू आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा ख्लासा करावा असंही पाटील यांनी म्हटलं आहे मराठी भाषा गौरव दिन हा आमच्या अस्मितेचा भाग असून ती समृध्द करण्यासाठी लेखन वाचन श्रवण आणि संवाद वाढव्न शब्दसंग्रह जतन करणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्वत मराठीचा आपल्या दैनंदिन व्यवहारात अधिक प्रमाणात वापर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याशिवाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणार नाही भाषा माणसांना जोडण्याचे कार्य करते असं प्रतिपादन प्रसिध्द लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ मंज्षा सावरकर यांनी केलं वनभवन इथं जेष्ठ कवी श्री

शिरवाडकर ऊर्फ क्स्माग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यावेळी त्या प्रम्ख अतिथी म्हणून बोलत होत्या

टेड्रोस अधनोम घेब्रेयेस्स यांनी म्हटलं आहे

तर जपान आणि इराकनं शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे

याच्या परिणामी रोखे बाजार गडगडल्यानं विर्देशांकात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे

स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या गरीब गरजू आणि होतकरू तरुणांना बँकांनी स्वतः पुढाकार घेऊन मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून द्यावे छेटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बँकांनी संपर्क करून मुद्रा योजनेत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे बँकांचा एनपीए कमी व्हावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ असं आश्वासन समितीचे अध्यक्ष आणि खासदार सुविल मेंढे यांनी दिले मात्र बँकांनी मुद्रा योजनेत जास्तीत जास्त कर्ज वाटप करावे अर्ज सात दिवसात निकाली काढावे असे निर्देश त्यांनी दिले

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी आणि गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबादास सोनटक्के यांनी केलं आहे

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी विलास कोल्हा हा देखील उपस्थित होता

शासनानं त्याच्यावर साडेआठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवलं होतं